इतर राज्यांत राहणा या कश्मीरींच्या सुरक्षिततेची हमी त्या त्या राज्यांनी द्यावी असे केंद्र सरकारचे निर्देश आदिवासींच्या वनहक्कांचं संरक्षण करण्यासाठी हरत हेनं प्रयत्न करण्याचं केंद्र सरकारचं आश्वासन जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेच्या बाहवालपूर इथल्या मुख्यालयाचा ताबा घेतल्याचा पाकिस्तानचा दावा आईएसएसएफ जागतिक स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांचं अभियान आजपासून सुरु होणार दहशतवादाविरुद्ध परस्पर आणि आतंरराष्ट्रीय सहकार्य आणखी वाढवण्यासाठी भारत आणि कोरियात एकमत झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं ते काल सेऊल इथं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांच्यांशी द्वीपक्षीय चर्चेनंतर संयुक्त वार्ताहर परिषदेत बोलत होते जागतिक समुदायानं दहशतवादाविरुद्ध बोलण्यापेक्षा एकत्र येऊन कारवाई करण्याची वेळ आता आली आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले पूलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मून यांचे त्यांनी आभार मानले भारताच्या संरक्षणविषयक औदयोगिक कॉरिडॅरच्या उभारणीत गुंतवणूक करण्यासाठी कोरियाच्या कंपन्यांना त्यांनी निमंत्रित केलं भारत आणि कोरिया यांनी सात करारांवर स्वाक्ष या केल्या त्यात स्टार्ट अप क्षेत्रात सहकार्य सीमेपलीकडून तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्ह्यांना आळा घालणं तसंच प्रसारभारती आणि कोरियाची प्रसारण संस्था केबीएस यांच्यातल्या सहकार्याबाबतचा करारांचा समावेश आहे दक्षिण कोरियाचा आपला दोन दिवसांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रात्री मायदेशी परतले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जागतिक व्यवसाय शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत भविष्यातल्या व्यापार विषयक धोरणाच्या दृष्टीनं केंद्रीय मंत्रिमंडळातले इतरही सदस्य शिखर परिषदेत भाषण करतील अरुण जेटली पियुष गोयल सुरेश प्रभू आणि रविशंकर प्रसाद यांची भाषणं होतील दोन दिवस चालणा या या परिषदेत जागतिक पातळीवरचे आघाडीचे उद्योग सहभागी होणार आहेत असं आयोजकांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थानात टोक इथं जाहीर सभा घेणार आहेत या पार्बंभूमीवर सभास्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे राज्याच्या वरीष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिका यांनी काल प्रधानमंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला इतर राज्यांत राहणा या कश्मीरींच्या सुरक्षिततेची हमी त्या त्या राज्यांनी द्यावी असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर मिळालेल्या निर्देशानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना ही सूचना केली आहे पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि कश्मीरी नागरिकांना इतर राज्यात मारहाण होत असल्याबद्दल किवा त्यांना वाळीत टाकण्यात येत असल्याबद्दल ही याचिका दाखल झाली आहे

नोंदणी न झालेले किवा ज्यांची नावं यादीतून वगळण्यात आलेली आहेत असे पात्र मतदार सैनिक अजूनही नाव नोंदणी करु शकतील असंही आयोगानं म्हटलं आहे उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग त्यांची पत्नी प्रतिभा आणि अन्य काहीजणांवर दिल्ली न्यायालयाने आरोप निबित केले आहेत विशेष सीबीआय न्यायाधीश अरुण भारद्वाज यांनी हे आरोपपत्र वाचून दाखवलं

मनी लॉंडरिंग प्रकरणी व्यावसायिक रॉबर्ट वड्रा काल पाचव्यांदा सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाले या प्रकरणातील अन्य आरोपींचे जबाब आणि कागदपत्रं यांसह वाड्रा यांचाही जबाब नोंदवण्यात येत असल्याचं अधिका यांनी सांगितलं लंडन इथल्या मालमत्ता खरेदीप्रकरणी मनी लाँडरिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे संचालयानाच्या चौकशीत वड्रा यांनी पूर्ण सहकार्य करावं अस दिल्ली न्यायालयानं सांगितलं आहे आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी हरत हेनं प्रयत्न करण्याचं आश्वासन केंद्र सरकारनं दिलं आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करायला राज्यसरकारांना सांगण्यात आलं आहे असं केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेच्या बाहवालपूर इथल्या मुख्यालयाचा ताबा घेतल्याचा दावा पाकिस्तान सरकारनं केला आहे कश्मीरमधल्या पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए महम्मदनं स्वीकारल्यानंतर संयुक राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं पाकिस्तानचा कडक शब्दात निषेध केला होता पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितलं की बाहवालपूर इथल्या जैश ए महम्मदच्या मुख्यालयाचा ताबा पंजाब सरकारनं घेतला असून तिथं प्रशासक नेमला आहे जैश ए महम्मदला नेस्तनाबूत करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार करण्यात येत आहेत दहशतवादाच्या विरुद्धच्या लढ्यात युरोपीय संघ भारताच्या पाठीशी उभा असून त्याबाबत मतभेदाचा प्रश्नच उद्भवत नाही असं युरोपीय संघाचे राजदूत टोमाझ कोझलोवस्की यांनी म्हटलं आहे ते काल कोलकाता इथं बातमीदारांशी बोलत होते त्यांनी सांगितलं की युरोपीय संघानं लष्कर ए तय्यबा आणि जैश ए महम्मदसह अनेक संघटनांना दहशतवादी घोषित केलं आहे

गोलाघाटच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की यासंदर्भात चार जणांना अटक करण्यात आलं आहे याप्रकरणाची चौकशी अप्पर विभागीय आयुकांमार्फत करण्याचे आदेश मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिले आहेत भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये यादृष्टीनं पावलं उचलण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी करायला पश्चिम बंगाल सरकारनं नकार दिला असल्यानं या योजनेखाली मंजूर झालेला निधी परत करावा असं केंद्रसरकारनं सांगितलं आहे

राज्यसरकारच्या स्वास्थ्य साथी योजनेला आर्थिक पाठवळ द्यायला केंद्रसरकारनं नकार दिल्यामुळे आयुष्मान भारतच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा वाटा द्यायला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकार दिला होता

संसदीय कार्यमंत्री प्रकाश पंत यांनी सांगितलं की विधेयकामुळे सरकारी नोक यांमध्ये समाजाच्या सर्व भागांना समान संधी मिळेल या विधेयकाचा फायदा केवळ उत्तराखंडमधल्या रहिवाशांना होणार आहे नागालँडचे पहिले लोकायुक्त न्यायमूर्ती उमा नाथ सिंग यांनी काल पदाची शपथ घेतली नागालँडचे राज्यपाल पी बी आचार्य यांनी काल राजभवन इथं झालेल्या सोहळ्यात सिंग यांना शपथ दिली न्यायमूर्ती सिंग मेघालय उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत

आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर नागालँड आणि मिझोरम राज्यात वॉरन्ट शिवाय अटक आणि कोठेही झडती घेण्याचा विशेष अधिकार आसाम रायफल्सकडून काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे या अधिकाराला विरोध करणाऱ्या राज्यांशी चर्चा करून याबाबत गृहमंत्रालय निर्णय घेईल अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण सीमेवर लागू केलेल्या आणिबाणी विरोधात डेनोक्रेटीक पक्षाच्या सदस्यांनी काल संसदेत ठराव प्रस्ताव मांडला

इराणनं आपला अण्वस्त्र कार्यक्रम कमी करुन त्यासंदर्भात जागतिक महासत्तांबरोबर केलेल्या कराराचं पालन केलं असल्याचा निर्वाळा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा यंत्रणेनं दिला आहे